ऑक्टोबरपर्यंत म्दतवाढ देण्याची मागणी विद्यापीठ अन्दान आयोगाकडे करणार राज्यातली मंदिरं ख्ली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहजन आघाडीचं आज

खराब कामगिरी देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव म्खर्जी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं नवी दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार स्रु होते गेल्या काही दिवसापासून ते कोमात होते

प्रणव म्खर्जी यांचे पिता कामदा म्खर्जी हे स्वतंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते तसंच पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्य देखील होते प्रणव मुखर्जी यांनी इतिहास राज्यशास्त्र तसंच कायद्याचा अभ्यास केला होता

काँग्रेस पक्षातर्फे ते राज्यसभेवर निवड्न आले

म्खर्जी यांनी वाणिज्य परराष्ट्र व्यवहार संरक्षण तसंच वितमंत्रालयासारख्या महत्वाच्या खात्याचं मंत्री पद भूषवलं होतं अफ्रिकनं विकास बँक एशियन डेवलपमेंट बँक आंतरराष्ट्रीय नाणे निधी तसंच वर्ल्ड बँकच्या संचालक मंडळातही काम केलं होतं

गेल्यावर्षीचं त्यांना देशाच्या सर्वोच्च मानाच्या भारतरत्न प्रस्कारानं गौरवण्यात आलं होतं त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रासह बियोन्ड सरवायवल इमरजिंन डायमेंन्शन्स ऑफ इंडियन इकोनोमी तसंच चॅलेजेस बिफोर द नेशन ही प्स्तकं खूप गाजली राष्ट्रपती राजनाथ कोविद यांनी म्खर्जी यांच्या निधानानंतर तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे देशानं आज एक स्पूत्र गमावला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत मुखर्जी यांनी देशाच्या विकासात आपला अमिट ठसा उमटवला तसंच ते एक विद्वान विचारवंत होते असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनीही मुखर्जी यांच्या निधनावर द्रःख व्यक्त केलं आहे देशात सर्वच स्तरातून म्खर्जी यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त करण्यात येत आहे देशात सात दिवसाचा शासकीय द्खवटा जाहीर करण्यात आला आहे

राज्यातली जिल्हांतर्गत ई पासची अटही काढून टाकण्यात आली असून खाजगी प्रवासी वाहनांनाही परवानगी देण्यात आली आहे

या काळात सर्व प्रकारची द्दकानं सुरू ठेवण्यासही परवानगी देण्यात आली आहे

ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात ब्धवारी म्ख्यमंत्री निर्णय सांगणार असल्याचं ते म्हणाले या संदर्भात येत्या दोन दिवसात आपती व्यवस्थापनाची बैठक घेऊन त्यानंतर हा निर्णय य्जीसीला कळवण्यात येईल असंही ते म्हणाले विद्यार्थ्यांवर ताण येऊ न देता आणि त्यांनी घराबाहेर न पडता परीक्षा कशी घेता येईल याचा विचार केला जाणार आहे ही परीक्षा कमी ग्णांची असेल असं सूतोवाचही त्यांनी केलं विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करण्यासाठी संपूर्ण सप्टेंबर महिना मिळेल आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लावला जाईल अशी माहितीही सामंत यांनी दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या जेईई आणि नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी मुंबईतल्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्रावर उपनगरी रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी दयावी अशी मागणी भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली आहे यासंदर्भात विनंती करणारं पत्र शेलार यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना लिहिलं आहे

न्यायालय अवमानना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ठोठावलेला एक रुपया दंड भरणार असून पूनरावलोकन याचिका दाखल करण्याचा अधिकार राखून ठेवणार असल्याचं ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी सांगितलं आहे याप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते न्यायव्यवस्थेबददल आपल्याला आदर आहे असं भूषण यांनी म्हटलं आहे बोरिवलीच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्पातील रहिवाशांना सदनिका आणि गाळ्यांचं आज वाटप करण्यात आलं

यावेळी स्थानिक नगरसेवक विदयार्थी सिंह उपस्थित होते कष्टकरी भगिनीच्या प्रामाणिक कष्टाची कदर आणि सन्मान केला पाहिजे कष्टकरी भगिनीना आर्थिक साक्षर करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाकडून प्रशिक्षण कार्यक्रम राबवू असे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती इथं सांगितले प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या माताभगिनींची थट्टा होता कामा नये याकडे संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे त्यांना आर्थिक साक्षर करून सक्षम करणे ही जबाबदारी सर्वांचीच आहे

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी मराठवाडा महसूल विभागाचे अशोक डक यांची तर प्णे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली गेल्या फेब्रवारी मध्ये संचालक मंडळाची निवड झाली होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात गणेश विसर्जनही अत्यंत साधेपणाने करण्याचं आवाहन शासनानं केलं आहे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहन सर्वच जिल्ह्यांच्या स्थानिक प्रशासनानं केलं आहे

लातूरमधेही नागरिकांनी घरातच विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नांदेड परभणी आणि सातारा जिल्ह्यातही नगरपालिकेनं कृत्रिम तलाव आणि कुंड उभारली आहे राज्यातील मंदिरं ख्ली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरप्रच्या विठ्ठलाजवळ सकाळी आंदोलन केलं आणि विठ्ठलाच्या दर्शनावर आपण ठाम असल्याचं म्हटलं होतं अखेर प्रशासनानं त्यांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली आंबेडकर यांच्यासोबत काही मोजक्या जणांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं

प्राचे पाणी शिरल्यानं पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यातही मोठं नुकसान झालं आहे

मात्र मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे न्कसान झालं अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आता राज्य सरकारनं तातडीनं पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली दरम्यान गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातल्या कोटग्ल कनेरी पारडी या गावांना भेट देऊन घरं तसंच शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आणि प्रशासनाला त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या

एनडीआरएफच्या चौदा बोटींची मदत घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे

मध्य प्रदेशातील पाऊस झाला नाही तर काही तासात परिस्थिती नियंत्रणात येईल तरीही आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत अशी माहिती मदत प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे

सध्या साडे चार हजार रुग्णांवर उपचार स्रू आहेत

येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे